राज्यात बहुतांश भागात पावसाची संततधार सुरुच मुंबईत घरावर संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू तीन जखमी मुंबई कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी येत्या दोन दिवसात अति वृष्टीचा खाारा जम्मू काश्मिरात अमरनाथ यात्रेच्या मार्गावर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पेरून ठेवलेले पाकिस्तान निर्मित भूसुरुंग आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सुरक्षा दलांनी आज जप्त केला

स्फोटकांचा वापर करून दहशतवादी अमरनाथ यात्रेत घातपात घडवून आणणार असल्याची विशिष्ट माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यानंतर लष्करानं आज ही शोध मोहीम राबवली आणि ती यशस्वी ठरली असं ते म्हणाले या सर्व पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अमरनाथ यात्रेकरूंनी दर्शन आटोपल्यानंतर लवकरात लवकर माघारी फिरावं असं आवाहन जम्मू काश्मीर सरकारनं केलं आहे महाजनादेश यात्रेला मिळणारा प्रतिसाद ही सरकारच्या कामाची पावती आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज वध्यात पोहोचली त्यावेळी घेतलेल्या वार्ताहरपरिषदेत ते बोलत होते गेल्या पाच वर्षांत सरकारच्या कामगिरीची जनतेला जाणीव असल्यानं महाजनादेश यात्रेला मोठं जनसमर्थन मिळत आहे असं ते म्हणाले

याची आकडेवारी आणि तौलनिक फरक महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून मांडत असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या समस्या पूर्णपणे संपल्याचा आमचा दावा नाही मात्र राज्यातील महत्वाच्या समस्या संपुष्टात आल्या

महाजनादेश यात्रा दुपारी नागपुरात पोहोचली तिथे मुख्यमंत्र्यांनी भव्य रोड शो घेतला महाराष्ट्रात जिक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविरोधात सर्व विरोधक एकवटले असून निवडणुका पारदर्शक पद्धतीनं व्हाव्यात यासाठी मतपत्रिकांचा वापर केला जावा अशी मागणी विरोधकांनी केली आहे आज मुंबईत सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संयुकपणे पत्रकार परिषद घेतली मतपत्रिकांच्या वापरासाठी नागरिकांकडून अर्ज भरून घेतले जातील

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार छगन भुजबळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात शेकापचे जयंत पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी लोकभारतीचे कपिल पाटील या पत्रकार परिषदेला उपस्थित होते

केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगामध्ये नियुक्त केलेल्या माहिती आयुकांचा सेवाकाळ त्यांचे वेतन भत्ते आणि सेवाकाळातील अन्य अटीशर्ती निर्धारित करायला केंद्र सरकारच्या या सुधारित कायद्यामुळे मदत होणार आहे पाऊस वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रमाणात पडत असल्याची ही बाब लक्षात घेऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं वेळीच शाळेला सुट्टी देता यावी म्हणून सुट्टी जाहीर करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री अशिष शेलार यांनी घेतला आहे त्याचा शासन निर्णयही आज जारी करण्यात आला

दरम्यान यापुढे अशा आपत्कालीन परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली असल्यास शाळां अंतर्गत फेरपरीक्षा घेण्याचे अधिकार मुख्याध्यापकांना आणि बोर्डाच्या परीक्षा घेण्याचे अधिकार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तसंच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांना राहतील असा निर्णयही घेण्यात आला आहे

या अध्यादेशामुळे सरकारनं तिर मागासवर्गीयांचं राजकीय प्रतिनिधित्व कमी केलं आहे असा आरोपही वडेट्टीवार यांनी या प्रसिद्धीपत्रकात केला आहे मुस्लीम महिला विवाह संरक्षण कायदा लागू झाल्यानंतर त्याअंतर्गत देशातला पहिला गुन्हा काल ठाणे जिल्ह्यातल्या मुब्रा क्रि दाखल झाला असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मुंब्रा श्वि राहणाऱ्या जन्नत बेगम िस्तियाज पटेल या विवाहितेला तिचा पती श्वियाज पटेल यानं व्हॉट्सअपर तलाक असं तीनदा लिहून पाठवलं आण घटस्फोट दिला त्यानंतर जन्नत बेगम हीनं पती म्तियाज पटेल सासू रिहाना आणि नणंद सुलताना यांच्याविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली

सर्वोच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार सदस्यीय मध्यस्थ मंडळानं आपला अहवाल बंद लखोटयात काल सादर केला सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस अब्दूल नझीर यांच्या घटनापीठानं हे आदेश दिले पत्रकार रवीश कुमार यांना यंदाचा रॅमन मॅगेसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे

त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचं प्रशस्तीपत्रात म्हटलं आहे

याप्रकरणी आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान एन आय ए नं ही माहिती दिली पुरोहित यांच्यासह भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर आणि तिर पाच जण या प्रकरणातले मुख्य आरोपी आहेत या आरोपींवर दाखल झालेल्या आरोपपत्रात नमूद असलेल्या साक्षीदारांच्या जबाबांच्या प्रती कुठलीही काटछाट न करता देण्याची मागणी पुरोहीत यांनी याचिकेत केली आहे त्यामुळे या आरोपींना पोलिस संरक्षण मिळणं गरजेचं असल्याचं एन आय ए नं आज न्यायालयात सांगितलं

विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातल्या तज्ञांचं मार्गदर्शन मिळावं या उद्देशान बीड जिल्ह्यातल्या स्वातंत्र्यवीर सावरकर महाविद्यालयात आज युवा माहिती दूत कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं

गडचिरोलीत काल रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला असून भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे संपर्क तुटण्याची पाच दिवसांतील ही दुसरी वेळ आहे दरम्यान आज सकाळी देसाईगंज क्वि वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू झाला

गेल्या दहा दिवसांपासून सुरु असेल्या दमदार पावसामुळे पंचगंगा नदीसह जिल्ह्यातील सर्व नद्यांची पूर परिस्थिती कायम राहिली आहे पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे यामुळे जिल्हा प्रशासनानं सर्वांना अतिदक्षतेचे आदेश दिले आहेत एसटीचे सात महामार्ग बंद झाले असून कोल्हापूरशी कोकणाचा संपर्क अद्यापही तुटलेला आहे

मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत

सविज्ञात गेल्या सात दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रासह सातारा पाटण कराड वाई महाबळेश्वर मध्ये मुसळधार पर्जन्यवृष्टी सुरु आहे

धुळे शहर आणि जिल्ह्यात आज पावसानं विश्रांती घेतली आहे